ध्ळे ताल्क्यातील नेर या गावी आज म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रचार सभा झाली

अकोल्यातील वाडेगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीरसभा

वडोदरा इथं आज खेळल्या गेलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका महिला एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या महिला संघानं दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून विजय मिळविला ध्ळे ताल्क्यातील नेर या गावी आज म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रचार सभा झाली म्ख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रस राष्ट्रवादी काँग्रेरसवर जोरदार निशाणा साधला काँग्रेरस राष्ट्रवादीचा पायपोस एकमेकांमध्ये नाही काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या जाहिरनाम्याची त्यांनी खिल्ली उडवली ज्यांना काहीही द्यायचे नसते ते अशी काहीही आश्वासने देतात

खऱ्या अर्थानं ध्ळे ग्रामीण मधील शेतकरी स्जलाम स्फलाम होईल असंही म्ख्यमंत्री म्हणाले सभैला मंत्री जयक्मार रावल डॉ स्भाष भामरे पालकमंत्री दादा भ्से उमेदवार ज्ञानज्योती भदाणे तसंच भाजप शिवसेना महायूतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर म्ख्यमंत्री शिरपूर कडे रवाना झाले राज्यातल्या लोकांना परिवर्तन हवं असून या सरकारनं प्लवामा हल्ल्यातील लष्कराच्या शौर्याचा उपयोग मते मागण्यासाठी केला आहे यावर्षी हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशात झाल्या असून शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असल्याचं प्रतिपादन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथं विधानसभा निवडणुक प्रचार जाहीर सभेदरम्यान केले

शेतीमालाला योग्य भाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे आज पिकांची परिस्थिती वाईट असल्यानं उत्पादन खर्चही निघत नसताना सरकारनं मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव दिला नाही असं प्रतिपादन शरद पवार यांनी केलं य्ती सरकारनं दिलेला क्ठलाही शब्द पाळला नाही त्याम्ळं शेतकऱ्यांना शब्द देऊन न पाळणाऱ्याना घरचा रस्ता दाखवा आज राज्यातील कापड गिरण्या बंद झाल्यात आघाडीच्या काळात उभे झालेले कारखाने बंद करण्याचं काम युती सरकारलं केलं

स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या वाडेगावात जाहीर सभैसाठी आल्यानं आपल्याला प्रेरणा मिळाली असल्याचं मतही पवार यांनी यावेळी व्यक्त केल आघाडीच्यावतीनं अकोला जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ ते वाडेगाव इथं आज जाहीर सभेत बोलत होते यावेळी आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सरकार हे लोककल्याणासाठी असते परंत् भाजपाने एक ही निर्णय जनतेसाठी घेतला नाही

या सरकारच्या काळात सर्वात जास्त वेठीस शेतकऱ्यांना धरण्यात आले आहे असं प्रतिपादन माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं

बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत भारताला क्णीही हिंदू राष्ट्र बनवू शकणार नाही असं एमआयएम पक्षाचे नेते असदोददीन ओवेसी यांनी म्हटलं आहे

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव विधानसभा मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला गंगाधर पाटील चाभरेकर यांनी हदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली होती चाभरेकर यांनी उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर म्ंबईत जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे नांदेड जिल्ह्यात भोकर विधानसभा मतदार संघात कालपासून जोरदार प्रचार कार्याला स्रूवात झाली आहे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे मागील दोन दिवसापासून भोकर शहर आणि गावागावात भेटी देऊन महाय्तीचे उमेदवार बाप्साहेब गोरठेकर यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत इथून निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण हेही भोकर शहरात मतदारांच्या भेटी घेत आहेत भोकर मतदारसंघात काँग्रेस भाजपा बहजन समाज पार्टी आणि वंचित आघाडी यांच्यात सामना रंगत आहे चंद्रपूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनामार्फत पालकांकड्रन विद्यार्थी मतदान करण्याचे संकल्पपत्र भरून घेण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशान्सार मतदारांना त्यांच्या मतदानाची हक्काची आणि जबाबदारीची जाणीव व्हावी या हेतूनं शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून आणि परिचित व्यक्तीकडून संकल्पपत्र भरून घ्यायचे आहे जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकामार्फत शालेय विदयार्थ्यांच्या पालकांकड्न तसंच परिचित व्यक्तीकड्न संकल्पपत्र भरून घेण्याकरता मतदारांना आवाहन करण्यात येत आहे तरी जास्तीत जास्त शालेय विदयार्थ्यांच्या पालकांनी तसंच परिचय संकल्पपत्र भरून दयावे अवं आवाहन जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी केलं आहे विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेचं आणि आयोगाच्या स्चनाचं काटेकोर पालन व्हावं यासाठी तपासणी नाक्यावरील गस्त वाढविण्यात यावी तसंच मदय तस्करी रोख रक्कम वाहत्क आणि ग्रन्हेगारीवर वचक निर्माण करावा असे निर्देश वध्याचे निवडणूक निरिक्षक डॉ गौतम परमार यांनी दिले उपविभागीय कार्यालयात आज कायदा आणि स्व्यवस्थेचा आढावा घेणारी बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते वर्धा जिल्हयाच्या सिमेवर निर्माण करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना परमार यांनी दिल्या जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था समाधानकारक असून प्रशासनानं निवडणुकीची तयारी उत्तम केली आहे असे असले तरी निवडणूकीच्या काळात अन्चित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब लक्षात घेता भरारी पथकांनी कायम सर्तक राहणे आवश्यक आहे असे ते म्हणाले उमेदवारांच्या जाहिरातींचं प्रमाणिकरण करणं आणि पेड न्यूजवरती लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेल्या माध्यम प्रमाणिकरण कक्षास निवडण्क निरिक्षक रणबीर शर्मा यांनी वर्धा इथं भेट दिली

अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली ते पुढं म्हणाले

या ठिकाणी बऱ्याचदा कुठलेही गैरप्रकार होऊ नयेत याकरिता सुद्धा प्रशासनातर्फे एक व्यवस्था केली जात आहे पोलिस आणि महसूल प्रशासनातर्फे यामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेन्रसार आतापर्यंत आपल्याकडे स्टॅटिक सर्वेलन्स टिम्स् ज्या एका ठिकाणी आहेत

एसटीचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गबने यांनी ही माहिती दिली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत गांधीनगर परिसरात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि रुद्रनाद या तोफ संग्रहालयाचं उदघाटन उदया राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे

नागार्जून ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इंडियन इंस्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज तसेच राष्ट्रसंत त्कडोजी महाराज विदयापीठाच्या डॉ आंबेडकर विचारधारा विभाग यांच्या संयक्त विदयमाने कामठी रोड स्थित नागलोक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन आज करण्यात आले होते या परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर राजशेखर व्ंद्र यांनी प्रम्ख भाषण केले याप्रसंगी भागातून आलेल्या विदवानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही ब्द्ध धम्म आर्थिक लोकशाही आणि आंबेडकर यांचे विचार आणि दिशा यासारख्या विविध विषयांवर आपल्या व्याख्यानांदवारे विवेचन केले सदर परिषदेला देशविदेशातून आलेले विद्यार्थी आणि संशोधक उपस्थित होते धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणा या लाखो बौदध बांधवांच्या स्विधेसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सलग तीन दिवस अविरत सेवा प्रदान करण्यात आली

कनक रिसोर्स मॅनेजमेंटच्या वतीने या कच याची विल्हेवाट लावण्यात आली आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणा या बौद्ध बांधवांच्या सुविधेबाबत मनपा आयुक्त अभिजीत बांगर विशेष लक्ष देत प्रत्येक स्विधेची वेळोवेळी पाहणी करुन त्याचा आढावा घेतला दीक्षाभूमीवर येणा या अन्यायांच्या सुविधेकरीता मनपातर्फे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले या नियंत्रण कक्षादवारे सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून नागरिकांना भेडसावणा या अडचणीही सोडविण्यात आल्या

विचारवंतांविरूद्ध देशद्रोहाच्या खटल्यासाठी मोदी सरकार आणि भाजपावर टीका करणाऱ्यांवर भाजपाचे ज्येष्ठ नेते तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार खंडन करत म्हटलं की वैयक्तिक फायद्यासाठी या लोकांनी पसरवलेली बातमी पूर्णपणे खोटी आहे सरकारनं प्रथम माहिती अहवाल दाखल केला नसून बिहार न्यायालयानं आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आल्याचं जावडेकर यांनी काल नवी दिल्ली इथं पीटीआय वृत संस्येशी बोलताना सांगितलं

वडोदरा इथं आज खेळल्या गेलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका महिला एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या महिला संघानं दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून विजय मिळविला

भारतीय संघाच्या कर्णधार मिताली राज हिनं नाबाद अकरा धावा काढल्या